महिला दिनानिमित्त त्यांनी आज पुण्यात स्वच्छता सेविका महिलांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

कचरावेचक महिलांना स्वच्छता सेविका म्हणायला सुरुवात करण्याचं आवाहन जावडेकर यांनी यावेळी केलं एन जी टी एन जी टी म्हणजेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण हे पर्यावरणविषयक खटले चालविणारं विशेष न्यायालय येत्या एक एप्रिल पासून सुरू होणार आहे एन जी टी दिल्ली चे प्रमुख न्यायाधीश आदर्शकुमार गोयल यांनी आज ही माहिती दिल्याचं एन जी टी पुणे बार असोसिशनचे प्रमुख ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं निसर्गाच्या रक्षणासाठी कार्यरत असणारं हे न्यायालय दोन वर्षांपेक्षा जास्त काळ बंद होतं

नागरिकांना योग्य दरात उत्तम दर्जाची फळं मिळावीत या उद्देशाने हे केंद्र सुरु करण्यात आलं आहे रिबाउंड रॅकेट पीवायसी जिमखाना क्लबच्या कोर्टवर सुरु असलेल्या रिबाउंड रॅकेट लीग स्पर्धेत कुकरीज आणि सेबर्स या संघांनी आज उपांत्य फेरी गाठली टेनिस टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या क्रीडाप्रकारांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेंत अतुल बिनिवाले तन्मय चोभे अमोद प्रधान अनया त्रळपुळे आनंदीता गोडबोले आणि आरुषी पांडे यांनी चमकदार खेळ केला धावपटू म्हाळुंगे बालेवाडी क्रीडासंकुलात जागतिक महीला दिनानिमित्त राज्यस्तरीय वेगवान धावपटु या स्पर्धेंत पुण्याच्या सृष्टी केदारे आणि प्रिया मरगज तर मुंबईची श्रेया भोसले यांनी आपापल्या गटात वेगवान धावपट्टचा मान मिळवला

महापौर चषक पुणे महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत आज सांघिक गटात विश्वविजेता ठरलेल्या योगेश परदेशीनं ब्रेक टु फिनिशच्या माध्यमातून विजयी सलामी दिली याच गटात अभिजित त्रिपणकर यानंही बॅक टु फिनिश अशी नोंद करत विजय मिळवला

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं

उद्यादेखील आकाश ढगाळ राहण्याची तसंच कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे